ते आज वाराणसीत दीनदयाळ हस्तकला संकुलात काशी एक रुप अनेक या सांस्कृतिक तसंच हस्तव्यवसाय मेळ्यात बोलत होते पारंपरिक हस्तव्यवसाय आणि देशातल्या कला उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व तांत्रिक सहाय्य प्रवत असल्याचं त्यांनी सांगितलं कायमच देशाचं सामर्थ्य राहीलेले हे व्यवसाय पाच लाख कोटी अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असं ते म्हणाले

वाराणसी उज्जैन आणि ओमकारेबर यांना जोडणाऱ्या काशी महाकाल एक्सप्रेसलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला

आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेल्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना ह्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे यात मनिष सिसोदिया सत्येंद्र जैन गोपाल राय कैलाश गहलोत म्रान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे लोकशाही देशात मतभिन्नता असू शकते मात्र त्यातून हिंसाचार होत कामा नये असं उपराष्ट्रपती एम व्यंकप्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज कोलकाता कें रोटरी विरनॅशनलच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत होते दहशतवादाला धर्म नसतो दहशतवादाचं निर्मलन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं कठोर पावलं उचलली पाहिजेत केवळ शांततेमुळेच विकासाला गती मिळू शकेल असं ते म्हणाले स्वच्छता आणि शांतता राखण्यासाठी वंचित घटकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि लिंगभेद दूर करण्यासाठी सेवाभावी संस्थांनी केंद्र आणि राज्यसरकारांबरोबर काम करण्यासाठी पुढं यावं असं आव्हान त्यांनी केलं दिल्ली पोलिसांनी देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची प्रशंसा केली आहे

देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ नवी दिल्ली उभारून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोलीसांच्या बलिदानाचा सन्मान केला असल्याचं शाह म्हणाले गुजरातमधल्या महात्मा मंदिर श्विं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नार्वेचे पर्यावरण मंत्री स्वेनंग रोतेवत्न यांच्याबरोबर आज द्विपक्षीय बैठक घेतली पर्यावरण तसंच हवामान बदल आणि सामुद्रिक प्रदूषण या क्षेत्रात परस्पर सहकार्य दृढ करण्याचा निर्णय या बैठकीत झाला

आगामी दशकात जागतिक स्तरावर पर्यावरणाबाबत योग्य पावलं उचलली जातील असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जमिया मिलिया उलामिया विद्यापीठातून काढलेला मोर्चा आणि त्यावेळी झालेला हिंसाचार यासंबधीच्या एका व्हिडिओचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत या व्हिडिओत पोलीस आंदोलनकर्त्याना मारहाण करत असल्याचं निदर्शनाला आल्याचं दिल्ली पोलीसांनी म्हटलं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं दिल्ली पोलीस आयुक्त प्रवीर रंजन यांनी आज वार्ताहरांना सांगितलं हे प्रकरण दिल्ली पोलीसांच्या गुन्हे विभागाकडे सोपवलं असून अधिक तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधल्या विविध विभागातल्या प्रशासकीय अधिका यांनी देशभरातल्या अनेक शहरांना भेटी देण्याचे आदेश जम्मू कश्मीर प्रशासनानं दिले आहेत

व्यापारी तसंच उद्योगजगताच्या जीएसटीशी संबंधित सर्व शंकाचं निरसन जीएसटी अधिका यांनी करावं असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी अधिका यांना दिले आहेत त्या आज जीएसटी संदर्भात शंका तसंच त्रुटींचं निरसन करण्याच्या हेतूनं उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होत्या जीएसटीच्या अंमलबजावणीला तीन वर्ष झाल्यानंतरही अद्याप याबाबत मुलभूत शंका असता कामा नयेत असं त्या म्हणाल्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराबाबत स्थानिक तसंच जिल्हा पातळीवर जनजागृतीसाठी भर द्यावा अशा सूचना सीतारामन यांनी केल्या सुलभ पूर्तता करव्यवस्था पूर्णपणे तयार असून येत्या एक एप्रिलपासून त्याचा वापर करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली केंद्रीय अप्रत्यक्ष करमंडळ आणि सीमाशुल्कासह राज्य सरकारांवरही जीएसटी जनजागृतीची जबाबदारी दिली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं

असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

जी वैद्यकीय उपकरणं भारतात निर्माण केली जातात केवळ त्याच उपकरणांच्या आयातीवरचं पाच टक्के सेस आकारणार असल्याचं सीतारामन म्हणाल्या सेसच्या स्वरुपात जमा झालेला निधी टू टायर आणि थ्री टायर शहरात रुग्णालयं उभारण्याकरता उपयोगात आणला जाईल असंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संमेलनाचं उद्घाटन करतील

या संमेलनादरम्यान एका विशेष दालनात वन्यजीवांच्या संवर्धनासाठीच्या उपयुक्त पद्धतींचं सादरीकरण केलं जाणार आहेत

त्यानुसार भारतानं अशा वन्यजीव प्रजातींच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत

उद्या दुपारनंतर या सर्वांना आरोग्य मंत्रालयाचे निर्देश तसंच शिष्टाचाराचं पालन करुन सोडण्यात येणार आहे यात मालदीवच्या सात जणांसह सात बालकांचाही समावेश आहे कोरोना विषाणूंचा संसर्ग चीनसाठी अजूनही आपत्कालीन परिस्थिती असून याचा फैलाव कुठे होईल हे सांगण अशक्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अधनॉम घोब्रायसस यांनी म्हटलं आहे

कोस्टारिकामधे पोलीसांनी कोकेन या अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला जहाजातून नेदरलँडसला पाठवण्यात येणाऱ्या शोभेच्या फुलांमधे पाच टनांहून जास्त कोकेन लपवलं होतं देशाच्या तिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असल्याचं कोस्टारिकाचे गृहमंत्री मायकल सोटो रोजस यांनी सांगितलं जिकची राजधानी बगदाद श्वे अमेरिकी दुतावासाजवळ आज सकाळी अग्नीबाणांचा मारा झाला अमेरिकी दूतावास असलेल्या ग्रीनझोनला लक्ष्य करत तीन कात्युष अग्नीबाण कोसळल्याचं जिकी लष्कराच्या निवेदनात म्हटलं आहे त्या जागेवर तिरही काही देशांचे दूतावास आणि जिकी सरकारच्या कार्यालयीन मदती आहेत